बंगळुरु खल्या झो केंद्रातून त्यांनी आज सकाळी राष्ट्राला संबोधित केलं मोहिमेवर वैज्ञानिकांनी घेतलेल्या परिश्रमांची आपल्याला जाणीव आहे अद्याप अनेक आव्हानं पार करायची आहेत वैज्ञानिकांनी मनोधैर्य गमावू नये त्यांची सक्षमता आणि निष्ठेवर साऱ्या देशाचा विश्वास असून देश त्यांच्या पाठीशी आहे अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी धीर दिला वैज्ञानिकांच्या कामगिरीचा देशाला अभिमान असून आतापर्यंत गाठलेलं यशही कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले

शेवटच्या टप्प्यापर्यंत निर्धारित मार्गावरुन लँडरचा प्रवास सुरु होता मात्र त्यानंतर तो वेगळया मार्गाने गेला चंद्रापासून दोन पूर्णाक एक दशांश किलोमीटर उंचीचा विक्रम लँडरचं अवतरण नियोजीत आणि योग्य तऱ्हेनं होत होतं त्यानंतर लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानं लँडरद्वारे मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केलं जात आहे असं नियंत्रण कक्षानं म्हटलं आहे

आयूष्यात चढउतार येतच असतात हे काही छोटं यश नव्हे असं ते म्हणाले झोच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे असं सांगून झोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं सगळ काही सुरळीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली झिोनं देशासाठी विज्ञानासाठी आणि मानवजातीसाठी मोठी सेवा केली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले हे क्षण धैर्य दाखवण्याचे आहेत असं सांगून आशावादी राहण्याचा तसंच आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी अधिक मेहनतीनं काम सुरु ठेवा असं ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे झोच्या वैज्ञानिकांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्य आणि समपिंत वृत्तींबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांचं कौतुक केलं आहे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की चांद्रयान चा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे झिोच्या वैज्ञानिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा आहे असं ते म्हणाले

वैज्ञानिकांचं समर्पण वाया जाणार नाही असं काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते गायमुख ते शिवाजी चौक वडाळा ते सीएसटी आणि कल्याण ते तळोजा या तीन मार्गांचा यात समावेश आहे अत्याधुनिक मेट्रो भवनाचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं

देशभरात मेट्रोचं जाळ वाढवण्याचं काम गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त झालं असं त्यांनी सांगितलं मेक उ डिया कार्यक्रमा अंतर्गत तयार झालेल्या मेट्रोच्या डब्याचं उद्वाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं कांदिवलीजवळ बाणडोंगरी क्वें नवीन मेट्रो स्थानकाचं उद्वाटनही मोदी यांनी केलं गणपती विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करणारा कचरा समुद्रातटाकू नये तसंच जलस्रोत प्लॅस्टिक मुक्त करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील शिवसेना भाजपा युती कायम राहील असं शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे म्हणाले

अयोध्येत राममंदिर उभारणं समान नागरी कायदा याबाबत अशीच तत्परता दाखवण्याची विंनती त्यांनी प्रधानमंत्र्यांना केली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं की मुंबई आणि शेजारच्या जिल्ह्यांमधे संपर्क अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर राहील केंद्रीय मंत्री पीयुष गोयल खासदार अरविंद सावंत आणि त्रिर मान्यवर समारंभात उपस्थित होते प्रधानमंत्र्यांचं आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झालं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचं स्वागत केलं विलेपार्ले धिल्या लोकमान्य सेवा संघाला भेट देऊन तिथं प्रतिष्ठापना झालेल्या गणेशमूर्तीचं दर्शन घेतलं मुंबई भेटीनंतर प्रधानमंत्री औरंगाबादला जाणार आहेत दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत विकसित केलेला पहिला टप्पा ऑरिक अर्थात औरंगाबाद औद्योगिक नगराचा लोकार्पण सोहळा प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार आहे दुपारी दोन वाजता शेंद्रा औद्योगिक वसाहतीत हा कार्यक्रम होणार आहे

पश्चिम बंगालमधे अनेक करदाते वस्तू आणि सेवा कर भरत नसल्याबद्दल तपास करण्याचे निदेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वसुली अधिकाऱ्यांना दिले आहेत त्या काल कोलकता क्वें महसूल अधिका यांशी बोलत होत्या जीएसटी प्रणालीत काही ब्रुटी असतील तर त्या ताबडतोब शोधून दूर केल्या पाहिजेत असं त्या म्हणाल्या

कर दात्यांचा छळ करु नये तसंच त्यांना नोटीस जारी करण्यापूर्वी काळजी घ्यावी अशी सूचनाही सीतारामन यांनी यावेळी केली नवी दिल्लीत आजापसून सहाव्या भारत चीन धोरणात्मक आर्थिक चर्चेला सुरुवात होत आहे तीन दिवस चालणा या या कार्यक्रमात पायाभूत सुविधा ऊर्जा उच्च तंत्रज्ञान संसाधन संरक्षण औषधं आणि धोरण समन्वयावरील संयुक्त कृती गटाच्या गोलमेज बैठका होणार आहेत भारताचं प्रतिनिधित्व नीति आयोगाचे उपाध्यक्ष करतील तर चीनचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे अध्यक्ष करतील भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण साम्रग्री उत्पादन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल सेऊलमधे ही माहिती दिली उभय देशांच्या संरक्षण विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि संरक्षण सामुग्री उत्पादक उद्योगांच्या प्रतिनिधींना ते संबोधित करत होते तिन्ही सेनादलांच्या वापरासाठी संरक्षण आणि विकास सहकार्यासाठी कोरियन उद्योजकांनी पुढं यावं असं आवाहन त्यांनी केलं

आर्थिक व्यहार सचिवांच्या आदेशाखाली हे कृतीदल तांत्रिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या व्यवहारार्य पायाभूत प्रकल्पांची निवड करेल जे चालू आर्थिक वर्षात सुरु केले जातील तसंच पुढील पाच वर्षात सुरु करता येतील अशा प्रकल्पांवरही हे कृती दल काम करणार आहे त्याचबरोबर वाषिक पायाभूत गुंतवणूक खर्चाचा अंदाज हे दल घेणार असून वित्त पुरवठयाच्या योग्या स्रोतांबाबत मंत्रालयाला मार्गदर्शन करेल या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवेल जेणेकरुन खर्च आणि वेळेची बचत होईल

केन्द्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या उद्योगांना त्यांच्या भांडवल खर्च योजनेवर ठाम राहायला सांगितलं आहे जेणेंकडून बाजारात तरलता वाढेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल नवी दिल्लीत काल अर्थ मंत्रालयाने महारत्न आणि नवरत्न उद्योगांचे प्रमुख आणि पायाभूत सुविधांशी संबंधित मंत्रालयांच्या वित्तीय सल्लागारांची भेट घेतली अधिकृत पत्रकानुसार या बैठकीत विविध केन्द्रीय सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम आणि मंत्रालयांच्या भांडवली खर्च आणि वादांमुळे रखडलेल्या थकीत रकमेचा आढावा घेण्यात आला अर्थ मंत्रालय मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीवर नियमितपणे देखरेख ठेवेल असे या पत्रकात म्हटलं आहे परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघन प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केली संचालनालयानं गोयल यांच्या मुंबईतल्या निवासस्थान कार्यालयांसह डझनभर ठिकाणी छापे घातल्यानंतर ही चौकशी करण्यात आली

उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एम्स रुग्णालयात तात्पुरतं न्यायालय उभारण्याच्या विशेष न्यायाधीशांच्या विनंतीवर जलद गतीनं निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिले आहेत न्यायमूर्ति दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ति अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने काल सीबीआयला दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे आणि रस्ते अपघात प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना रशियाच्या डॉनिल मेदवेदेव आणि स्पेनच्या नादाल यांच्यात होणार आहे